आळंदीत आज सकाळपासून माऊलींचमित्योपचार आणि दूपारचा नैवृद्झाल्यानंतर दूपारी दीड च्या सुमाराला पाद्कांचा पंढरीच्या दिशद्ध प्रवास सुरु झाला

आळंदीहून निघाल्यानंतर मात्र या पादुका थट पंढरप्रकडजिणार असून वाटतकुठंही न थांबण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या गस्त्रा आहत वाटत्तठिकठिकाणी माउलींच्या पादुकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली

मार्गावर ज्ञामदार वाडा अनगडशहा बाबा दर्गा चिंचोलीतलं शनी मंदिर आणि रोटी घाट श्रि पादुका बस बाहर जे काढता जागीच आरत्या करून पादुका आज संध्याकाळी पंढरपूरला पोचतील कोरोना संसर्ग टाळण्यासाठी पायी पालखी न्यायला परवानगी नसल्यानं संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज सकाळी त्र्यंबक्छिरहून शिवशाही बसनं पंढरपूरकड वाना झाली

सकाळी महिला आणि बाल विकास मंत्री अँड यशोमती ठाकूर यांच्या हस्तविधीवत पूजन कव्यिनंतर पालखी रवाना झाली

प्रदीप व्यास यांनी सांगितलं राज्यातल्या नागरिकांना जास्तीत जास्त उपचारांचा लाभ घत्ती यईक यासाठी या योजनद्वाकुंख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधाकर शिंदख्रांनी नव्यानं निविदा काढताना ज्या आजारांचा लाभ फारच कमी लोक घत्तित असक्रिजार काढून या योजनत्तनवीन आजारांचा समावत्तिकल्ति

राज्यात विविध कारणांनी शस्क्रि यांना पिक कर्ज नाकारणा या बँक्खे कोणत्या कलमाखाली गु ्हविखल करता यशीलयाचा अभ्यास राज्य सरकार करत आहा अशी माहिती वाशिम जिल्ह्याच प्रालकमंत्री आणि गृह राज्य मंत्री शंभूराज विप्रिई यांनी दिली वाशिम धिं काल झालच्चा वार्ताहर परिषदर्श ता शोलत होत त्यापूर्वी माहिती कार्यालयाची पुस्तिकाभीत्ती पत्रकाचं प्रकाशन त्यांनी कवि तसंच कौशल्य विकासउद्योजकतर्ती मार्गदर्शन केंद्रानं तयार कलिखी गुगल अर्ज वितरणसमुपदध्त केंद्राचं उदघाटन शंभूराजदिवीई यांनी कलि केंद्र शासनाची विविध कार्यालयं आस्थापना तसंच उच्च न्यायालय आणि सार्वजनिक क्षद्यातील बँकामधल्या कर्मचाऱ्यांना लोकलन प्रवास करु दष्ट्राची परवनागी द्यावी अशी अशी विनंती राज्य सरकारनं रस्विद्यी क्ली आहा व्वाविषयी अंतिम निर्णय रस्विप्रशासनाकडून घस्मा जाईल